राजधानी दिल्लीत राजपथावर झालेल्या मुख्य कार्यक्रमात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी झालेल्या विशेष संचलनात राष्ट्रपर्तींनी विविध दलांच्या मानवंदनेचा स्वीकार केला दक्षिण आफ्रीकेचे राष्ट्रपती सिरिल रामाफोसा यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाआधी परंपरेनुसार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी डिया गेट बेल्या अमर जवान ज्योती बे जाऊन पुष्पचक्र अर्पण केलं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यानंतर राष्ट्रगीत झालं

त्यानंतर लान्स नायक नझीर अहमद वानी यांना मरणोपरांत अशोक चक्र प्रदान करण्यात आलं नझीर यांची आई आणि पत्नीनं या पुरस्काराचा स्वीकार केला राजपथावरील संचलनाला विजय चौकापासून सुरुवात झाली लेफ्टनंट जनरल असीत मिस्ती यांनी या संचलनाचं नेतृत्व केलं त्यापाठोपाठ शौर्यपदक विजेत्यांचं राजपथावर आगमन झालं यामध्ये परमवीर चक्र आणि अशोकचक्र विजेत्यांचा समावेश होता त्यापाठोपाठ तिन्ही संरक्षण दलं तटरक्षक दल दिल्ली पोलिसांच्या पथकांनी तसंच सीमा सुरक्षा दलाच्या सांडणीस्वारांच्या पथकांनं संचलनात भाग घेतला देशाची शस्त्रसज्जता आणि तांत्रिक प्रगती दाखवणा या विविध शस्त्र अस्त्रांचाही संचलनात समावेश होता

त्यावर आधारित सर्वच राज्यांचे चित्ररथ संचलनात सहभागी झाले काही शाळांच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी भारताची सांस्कृतिक परंपरा दर्शवण्यात आली परदेशातल्या भारतीय दूतावासांमधेही प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आलं

ते आज प्रजासत्ताक दिनानिमित्त मुंबईत शिवाजी पार्क विं आयोजित मुख्य शासकीय सोहळ्यात बोलत होते

प्रमुख पाहुणे म्हणून मॉरिशसचे प्रधानमंत्री प्रविंद कुमार जगन्नाथ मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्यासह राज्याचे मुख्य सचीव डी के जैन उच्च अधिकारी संरक्षण दलाचे अधिकारी पोलिस दलातले अधिकारी कर्मचारी यांच्याबरोबर सामान्य नागरिक उपस्थित होते त्याआधी राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण झालं या ठिकाणी शानदार संचलनही झालं भारतीय नौसेना तटरक्षक दल राज्य राखीव सुरक्षा दल मुंबई सशस्त्र पोलिस दल मुंबई अम्निशमन दल आणि राष्ट्रीय छात्रसेनेच्या दलानं राज्यपाल ये विद्यासागर राव यांना मानवंदना दिली देशभरात आज सत्तरावा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा होत आहे मणिपूरमध्ये फाळ क्रि ऐतिहासिक कांगला किल्ल्यात राज्यपाल नजमा हेपतुल्ला यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं अरुणाचल प्रदेशात राजधानी त्रिनगरमध्ये राज्यपाल पी डी मिश्रा यांनी ध्वजारोहण केलं आसाममध्ये राज्यपाल प्रोफेसर जगदिश मुखी यांनी गुवाहाटी कें तिरंगा फडकावला कुठल्याही चुकांशिवाय राष्ट्रीय नागरिक नोंदणी पुस्तिका प्रकाशित करण्यासाठी आपलं सरकार कटिबद्ध असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं बिहारमध्ये पाटण्यात राज्यपाल लालजी टंडन यांनी ध्वजारोहण केलं मध्यप्रदेशमध्ये भोपाळसह तेर अनेक ठिकाणी प्रजासत्ताक दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत

छत्तीसगढमध्ये रायपूर िं मुख्यमंत्री भूपेश बाघेल यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं सर्व ठिकाणी मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते विविधता लोकशाही आणि विकास या तीन पायांवर भारत उभा असून तिघांचही स्थान महत्त्वाचं असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलं आहे देशातला प्रत्येक घटक जमात धर्म आणि व्यक्ती महत्वाची असून विविधतेत एकता हीच देशाची शक्ती असून सर्व जगाला हे उदाहरण घेण्यासारखं आहे असं सत्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केलेल्या आपल्या भाषणात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे सवर्ण वर्गातल्या आर्थिकदृष्ट्या कमकुवत गटाला दहा टक्के आरक्षण देण्याची घटनात्मक सुधारणा ही गांधीजींच्या स्वप्नातला भारत सत्यात उतरवण्याची पहिली पायरी आहे असंही ते म्हणाले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना मिळालेल्या भेटवस्तूंचा लिलाव करण्याचं सांस्कृतिक मंत्रालयानं ठरवलं आहे ही लिलाव प्रक्रिया उद्यापासून सुरु होणार असल्याचं सांस्कृतिक मंत्री डॉ महेश शर्मा यांनी आकाशवाणीला सांगितलं प्रधानमंत्र्यांना त्यांच्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दौ याच्यावेळी या भेटवस्तू मिळालेल्या आहेत भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान अर्थात भारतरत्न पुरस्कार माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी सामाजिक तसंच राजकीय क्षेत्रातले दिग्गज दिवंगत नानाजी देशमुख आणि ज्येष्ठ संगितकार गायक भूपेन हजारिका यांना जाहीर झाला आहे राष्ट्रपती रामनाथ कोविद यांनी काल या पुरस्कारांची घोषणा केली राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी काल पद्म पुरस्कार जाहीर केले पंडवानी गायिका तीजनबाई जिबुतीचे राष्ट्रपती उमााळि उमर गुयेलेह एल एण्ड टी उद्योग समूहाचे अध्यक्ष अनिलकुमार नाईक आणि शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे या चार मान्यवरांना पद्मविभूषण सन्मान जाहीर झाला आहे पद्मभूषण सन्मान जाहीर झालेल्या चौदा मान्यवरांमध्ये गिर्यारोहक बचेंद्री पाल लोकसभेचे माजी उपाध्यक्ष करिया मुंडा हुकुमदेव नारायण यादव दिवंगत पत्रकार कुलदीप नायर आणि लातूरच्या विवेकानंद रुग्णालयाचे डॉ अशोक कुकडे यांचा समावेश आहे पद्मश्री सन्मान जाहीर झालेल्या चौऱ्याण्णव मान्यवरांमध्ये दिवंगत अभिनेता कादर खान अभिनेता मनोज वाजपेयी प्रभुदेवा गायक संगीतकार शंकर महादेवन तालवादक शिवमणी क्रिकेटपटू गौतम गंभीर कुस्तीपटू बजरंग पुनिया फुटबॉलपटू सुनील छेत्री तीरंदाज बोंबायला देवी सिकल सेल या रक्तविकारावर संशोधन करणारे डॉ सुदाम काटे मेळघाटात आदिवासी समाजासाठी कार्यरत डॉ रवींद्र आणि डॉ स्मिता कोल्हे आणि राष्ट्रीय नाट्य विद्यालय एनएसडीचे संचालक रंगकर्मी वामन केंद्रे यांचा समावेश आहे यंदाच्या या पद्य पुरस्कार जाहीर झालेल्या मान्यवरांमध्ये अकरा परदेशी व्यक्तींचाही समावेश आहे जम्मू कश्मीरच्या श्रीनगर शहराजवळ पांपोर विभागातल्या खुनमोह ख्रिव भागात झालेल्या एका संयुक्त लष्करी कारवाईत दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं यावेळी झालेल्या चकमकीत जम्मू कश्मीर पोलिसांचा एक जवान किरकोळ जखमी झाला या भागात दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली दक्षिण आफ्रीकेचे राष्ट्रपती सिरिल रामाफोसा यांच्या नेतृत्वामुळे दोन्ही देशांमधील व्यावसायिक संबंध गुंतवणूक वाढीस चालना मिळेल असा विश्वास राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केला आहे ते सिरिल रामाफोसा यांच्या सन्मानार्थ काल रात्री राष्ट्रपती भवनात आयोजित मेजवानी प्रसंगी बोलत होते दोन्ही देशांनी परस्पर सहकार्यानं एकत्र काम करावं असं म्हणत दक्षिण आफ्रीकेतल्या कंपन्यांनी भारताशी भागिदारी करावी असं आवाहनही त्यांनी व्यक्त केलं ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत जगातला अग्रणी टेनिसपटू नोवाक जोकोविच याची लढत स्पेनचा राफेल नदाल याच्याबरोबर येत्या रविवारी अंतिम सामन्यात होणार आहे

जोकोविच यंदा ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेतला सातवा अंतिम सामना खेळणार आहे

महिला एकेरीत जेकोस्लोवाकियाची पेट्रा क्वितोवा आणि जपानची नाओमी ओसाका अंतिम फेरीत पोचल्या आहेत